कृषीमंत्र्यांनी लिहीलं शेतकऱ्यांना कायद्याचे फायदे सांगणारं पत्र दोन वर्षात भारत टोल नाकेमुक्त होईल नीतीन गडकरी यांची ग्वाही

पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीन एकमेकांसमोर उभे ठाकलेले असल्याच्या पार्श्वभूमीवर या खरेदी प्रस्तावांना मान्यता देण्यात आली आहे विशेष म्हणजे स्थानिक क्षेत्रातूनच ही खरेदी केली जाणार आहे या संदर्भातील एकूण सात प्रस्ताव संरक्षण खरेदी परिषदेनं मंजूर केले आहेत ही सर्व सामग्री मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या मोहिमेंतर्गत खरेदी केली जाणार आहे

भारताबरोबरच अंदमान निकोबार आणि दूरच्या बेटांवर संवाद साधण्यासाठी हा उपग्रह उपयुक्त ठरणार आहे

तोमर पत्र केंद्र सरकारनं आणलेले नविन कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या हिताचे असून यामुळे भारतीय कृषी क्षेत्रांत नवा अध्याय लिहीला जाईल तसंच शेतकरी स्वतंत्र आणि सक्षम होईल असा विश्वास व्यक्त करणारं पत्र केंद्रिय कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी काल शेतकऱ्यांना लिहीलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या सबका साथ सबका विकास सबका विश्वास याद्वारे कुठलाही भेदभाव न करता आपल्या सरकारची वाटचाल सुरु असल्याचे त्यांना या पत्रांत नमूद केलं आहे एकीकडे या नव्या कायद्यामुळे अनेक शेतकऱ्यांना फायदा होतो आहे तर दुसरीकडे कायद्यांबाबतचे गैरसमज पसरवले जात आहेत ते दूर करण्याचे प्रयत्न व्हायला हवेत असंही त्यांना या पत्रांत म्हटलं आहे

भारतीय रेल्वेच्या सर्वाधिक लोकप्रिय किसान रेल्वे गाड्या ताज्या भाजीपाला आणि फळांची देशाच्या विविध भागात वाहतूक करीत आहेत लहान स्थानकावर थांबे असल्याने लहान आणि सीमांतिक शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीतून चांगला नफा मिळवायला मदत होत आहे सुरक्षित आणि त्वरित पुरवठयामुळे कमी खर्च कमी होतो त्यामुळे त्यांचे जीवनमान खरोखरच समुद्ध होत आहे छोटी रेल्वे स्थानक आता शेती उत्पादनांच्या मोठी लोडिंग हब बनली आहेत सोलापूर विभागातील जेऊर सांगोला बेलवंडी कोपरगाव बेलापूर आणि मोडलिंब या स्थानकांमधून कोणतीही पार्सल लोडिंग सेवा नव्हती मात्र किसान रेल्वे सुरू झाल्याने या स्थानकाच्या आसपास असणा या शेतक यांना उत्तम संधी मिळाली

या स्थानकांवरील थांब्यांमुळे या प्रदेशातील डाळींब पेरू सिताफळे केळी आणि इतर फळे भाजीपाला आणि मासे भारतातील विविध ठिकाणी पोहोचत आहेत सोलापूर विभागातील या लहान स्थानकांवर किसान रेल्वेत त्यांचे शेतील उत्पादने भरल्यामुळे या प्रदेशातील स्थानकांतील शेतक यांच्या नफ्यात वाढ झाली आहे किसान रेलच्या आगमनाने शेतकरी आनंदित आणि उत्साहीत आहेत

प्रताप दिघावकर यांनी काल दिली नाशिक परिक्षेत्राची सूत्रं स्वीकारल्यानंतर शेतकऱ्यांच्या फसवणूक प्रकरणात विशेष लक्ष घालणार असल्याचं दिघावकर यांनी जाहीर केलं होतं त्यानुसार त्यांनी गेल्या तीन महिन्यातल्या कामगिरीचा आढावा सादर केला

गडकरी सर्वच क्षेत्रातल्या उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधांचं जाळं निर्माण करण्यासाठी लोकसहभागातून या क्षेत्रात ग्रंतवणूक करणं महत्त्वाचं आहे केवळ सरकारी निधीतून सर्व सुविधा उपलब्ध होणं शक्य नसून लोकसहभाग ही आजची आवश्यकता आहे असं प्रतिपादन राष्ट्रीय महामार्ग वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केलं असोचेम च्या स्थापना समारंभात ते काल बोलत होते देशात पथकर नाक्यांवर लांब रांगा लागू नयेत आणि वाहतुकीची कोंडी न होता ती अखंड सुरू रहावी यासाठी ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम अर्थात जीपीएस आधारित पथकर संकलन करण्याचं निश्चित केले असून सरकारने या यंत्रणेला मान्यता दिली आहे यामुळे आगामी दोन वर्षात भारत टोल नाकेमुक्त होईल अशी ग्वाही गडकरी यांनी यावेळी दिली

विकास प्रकल्प कालबद्ध मर्यादेत पूर्ण करावेत असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले

प्राधिकरणाच्या हद्दीतील प्रकल्पांसाठी लागणाऱ्या जमिनींचे मूल्यांकन करण्यासाठी समिती नेमण्याचा निर्णयही यावेळी झाला

यावेळी डॉक्टर कस्तुरीरंगन हे प्रमुख पाहणे म्हणून उपस्थित होते या सोहळ्यात सिरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांना विद्यापीठातर्फे डी

ही पदवी प्रदान करण्यात आली भजबळ मागणी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचा जन्मदिन महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करण्यात यावा अशी मागणी राज्याचे अन्न नागरी प्रवठा आणि ग्राहक संरक्षणमंत्री छगन भूजबळ यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे काल निवेदनाद्वारे केली मुख्यमंत्री ठाकरे यांनी निवेदन स्वीकारतानाच ही मागणी मान्य केली इतर मागासवर्गीयांचं आरक्षण वाचवण्यासाठी राज्य सरकारच्या वतीनं उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात ज्येष्ठ आणि अनुभवी विधिज्ञांची नेमणूक करण्याबाबतही भूजबळ यांनी निवेदन दिलं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही मागणीदेखील मान्य केली असून मागासवर्गीय किंवा इतर कोणत्याही प्रवर्गातल्या समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही असं आश्वासन दिलं आहे सोलापर विद्यापीठ शाश्वत आणि पर्यावरणप्रक ग्रीन कॅम्पससाठी प्रण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलाप्र विद्यापीठाला जागतिक स्तरावरचं मानांकन जाहीर झालं आहे इंडोनेशिया विद्यापीठाच्या पुढाकारातून हे हरित विद्यापीठ वैश्विक मानांकन देण्यात येत मानांकन देताना पायाभूत सुविधा ऊर्जा आणि हवामान बदल कचरा पाणी परिवहन शिक्षण इत्यादी मुद्दे विचारात घेण्यात आले

आरक्षण राज्यातल्या आदिवासीबहुल आठ जिल्ह्यांतले इतर मागासवर्ग तसंच विमुक्त जाती आणि भटक्या जमातीच्या प्रवर्गाच्या आरक्षणाबाबतच्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक काल मंत्रालयामध्ये पार पडली अन्न नागरी प्रवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भूजबळ यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या या समितीचा अहवाल लवकरच मंत्रिमंडळाला सादर करणार असल्याची माहिती भुजबळ यांनी यावेळी दिली नितीन राऊत राज्यातल्या औष्णिक विद्युत केंद्र प्रकल्पग्रस्तांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्यासंदर्भात महापारेषण महावितरण आणि महाजनकोच्या संपूर्ण रिक्त जागांसाठी विशेष जाहिरात देण्यात यावी आणि नियमाप्रमाणं त्यांना सेवेत सामावून घेण्यात यावं असे आदेश ऊर्जामंत्री डॉ नितिन राऊत यांनी काल दिले महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या फोर्ट इथल्या कार्यालयात चंद्रपूर जिल्ह्यातल्या प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती

आता महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल या ऍलोपॅथी डॉक्टरांच्या संस्थेनं आपल्या सर्व सदस्यांसाठी लेखी परिपत्रक काढून आयुर्वेदिक डॉक्टरांना व्यावसायिक सहयोगी करून न घेण्याचं आवाहन केलं आहे मत्स्य व्यवसाय पालघरच्या सहाय्यकआयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालयातल्या तपासणी अधिकारी पथकानं स्थानिक पोलीस विभागाच्या मदतीनं जिल्ह्यातल्या विक्रमगड तालुक्यामधल्या शिंपीपाडा सुकसाळ भागात बीजकेंद्रावर काल धडक कारवाई केली या कारवाईत गेल्या काही दिवसांपासून चालू असलेलं प्रतिबंधित मागूर माशांचं प्रजनन केंद्र आणि मागूर मत्स्यसाठा नष्ट करण्यात आला आहे या केंद्राशी संबधित तिघांवर विक्रमगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे वर्धा मथट फिनकॉर्प दरोडा वर्धा शहरातल्या मुख्य मार्गावर असलेल्या मुथूट फिनकॉर्प फायनान्स कंपनीच्या ऑफिसवर काल भल्या सकाळीच सशस्त्र दरोडा पडला

वाळू कारवाई ठाणे विभाग उपविभागीय अधिकारी आणि ठाणे तहसीलदार यांच्या संयुक्त पथकानं दिवा शीळ रस्त्यावरच्या खार्डी इथल्या खाडीमध्ये आणि बंदरावर वाळूचोरी प्रकरणी काल कडक कारवाई केली

क्रीडा विद्यापीठ पुण्यातलं म्हाळूंगे बालेवाडी इथल्या श्री शिवछत्रपती क्रीडासंकुलाला आणखी एक नवी ओळख मिळणार असुन या क्रीडाभूमीत आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रीडा विद्यापीठ साकारणार आहे देशातलं अशा स्वरुपाचं हे पहीलचं विद्यापीठ ठरणार असल्यानं प्ण्याच्या लौकिकात आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ विधेयक विधिमंडळात मंजूर झाल्यानंतर आता विद्यापीठ स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या असून आगामी शैक्षणिक वर्षापासूनच हे विद्यापीठ सुरू होईल असं क्रीडामंत्री सुनील केदार यांनी काल जाहीर केलं

मुलभूत सुविधासंह अद्ययावत असलेल बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकूल यासाठी योग्य आणि केंद्र शासनाच्या मानकांची पूर्तता करणार असल्याचं क्रीडा मंत्र्यांनी सांगितलं

हवामान संपूर्ण राज्यात हवामान कोरडं असून कमाल आणि किमान तापमानात घट होण्यास सुरूवात झाली आहे

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

कोरोना विरुद्धचा हा लढा आपल्याला जिंकायचा आहे म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार